संस्कृती आणि शिक्षणाचा संगम झाला तर मानवाच्या प्रगतीला योग्य दिशा मिळेल असं त्यांनी सांगितलं

सूर्य प्रकाश यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत झालेल्या ओदिशा पत्रकारिता पुरस्कार समारंभात बोलत होते